प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज जळगाव आणि भंडारा जिल्ह्यात साकोली इथं प्रचारसभा झाल्या केंद्रसरकारची धोरणं आणि कार्यक्रम गरीबांना केंद्रस्थानी ठेवून आखलेली आहेत असं मोदी यांनी भंडारा जिल्ह्यात साकोली इथल्या प्रचार सभेत सांगितलं

भंडारा गोदिंयातल्या दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संधारणाच्या कामांना नव्यानं सुरु झालेल्या जलजीवन अभियानाअंतर्गत गती मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं गोसीर्खुद धरणाची प्रलंबित कामंही आता पूर्ण होत आहे येत्या काही वर्षात जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंधारण आणि संसाधन निर्मितीसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत आहे असं ते म्हणाले

केंद्रात आणि राज्यात यापूर्वी काँग्रेसआघाडीचं सरकार होतं पण या सरकारनं केवळ महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देत विकास निधी देण्यात हात आखडता घेतला असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं ते आज कोल्हापूर इथं प्रचार सभेत बोलत होते मोदी सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्राला साडे चार लाख कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे असं ते म्हणाले

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून नेत्यांचा नाही असं शहा यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथल्या प्रचारसभेत सांगितलं इथल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या मी त्यांना महाराष्ट्रव्यापी नेता बनवतो असं आवाहन अमित शाह यांनी कराड इथल्या मतदारांना केलं आहे

ते आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं डॉ किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठीही पवीर यांनी आज सभा घेतली राज्यातला तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या बाजूनं असून भाजपा शिवसेनेला सत्तेतून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तीन वर्षात होईल असं सांगणाऱ्या सरकारनं स्मारकाची अद्याप एक वीटही चढवली नाही

भाजपाचे नेते आणि प्रसारमाध्यमं महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लोकांचं लक्ष इतरत्र वळवत असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे ते आज लातूर जिल्ह्यात औसा इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते नोट बंदी नंतर देशातल्या छोट्या व्यापा यांना समस्यांचा सामना करावा लागत असून गुजरातमध्ये कारखाने बंद झालं आहेत

राहूल गांधी यांनी मुंबईत आज दोन प्रचार सभा घेतल्या धारावी इथं सभा झाली चांदिवली इथं त्यांची सभा सुरू आहे राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले देश संकटात आहे उद्योग धंदे बंद पडत आहेत जीएसटीनं व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत देशातील समस्यांवर मोदी आणि अमित शहा काहीही बोलत नाहीत मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली मात्र बेरोजगारीवरही ते बोलत नाहीत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणातील चुकांमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे असं ते म्हणाले जम्मू कश्मीरच्या सर्व भागातली पोस्ट पेड मोबाईल दूरध्वनी सेवा उदया दुपारपासून पूर्ववत होत आहे कश्मीरमधे पर्यटकांना फिरायला केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतर राज्य प्रशासनानं हे पाऊल उचचलं आहे कश्मीर खो यात शाळा महाविद्यालयं उघडण्यात आली असून लँडलाईन दूरध्वनी सेवा पूर्वीप्रमाणे काम करत आहे श्रीनगरमधे आज आठवडे बाजार भरला असून लाल चौक परिसरात विकेत्यांनी त्यांचे स्टॉल्स उभारले आहेत रामबन जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे गेले दोन दिवस बंद असलेला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपानमधल्या हजिबिस वादळात मृत्यू पावलेल्यांप्रति दुःख व्यक्त करत पूर्वनियोजित जपान दौ यात भारतीय नौदलाचं पथक बचावकार्यात सहभाग घ्यायला तयार असल्याचं सांगितलं आहे जपानी जनतेच्या सज्जता आणि आनंदी वृत्ती या गुणांमुळे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे संकटकाळात भारत नेहमीच जपानची साथ देईल असं ही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची गांधीनगरजवळच्या निवासस्थानी भेट घेतली राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद हे सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौ यावर आहेत यानंतर राष्ट्रपतींनी महावीर जन्नीआराधना केंद्रालाही भेट दिली पोप फ्रांसीस यांनी भारताच्या मरियम थ्रेसिया यांच्यासह आणखी चार जणांना आज व्हेटिकन शहरात एका भव्य सोहळ्यात संत ही उपाधी दिली

थ्रेसिया यांच्याबरोबरच इंग्लंडचे कार्डिनल जॉन हेन्री न्यूमी स्वीर्त्झलंडच्या मागरिट बेज ब्राझीलच्या सिस्टर डयूलस लोप्स आणि इटलीच्या सिस्टर गिसेपिना वानीनि यांनाही संतपद बहाल केलं गेलं

नेदरलंडमध्ये अल्मेर इथं सुरू असलेल्या डच खुल्या बद्धमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेन यानं पटकावलं आहे

या स्पर्धेत पूर्ण भरात असलेल्या युसुकेनं आपल्यापेक्षा मानांकनात वरचढ असलेल्या खेळाडूंना हरवून नेत्रदीपक कामगिरी केली होती पण अंतिम फेरीत अटीतटीच्या झुंजीत लक्ष्य अखेर त्याच्या पेक्षा सरस ठरला

रशियात उलान उदे इथं आज झालेल्या माहिलांच्या जागतिक मृष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या मंजू रानीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिका यांशी चर्चा करणार आहेत नवी दिल्लीत होणा या या बस्कीत बँकांच्या सक्षमीकरणाबाबत तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी याकरता केंद्र सरकार उचलत असलेल्या उपायोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे